शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर भव्य मंच उभारण्यात आला होता अलोट गर्दी करुन जनता उपस्थित होती

शपथविधीला शिवसेना काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आणि त्यांचे कुटंबिय मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोहळ्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी अवकाळी पाऊस आणि महाप्राने फटका बसलेल्या मदत आशा आणि आंगणवाडी सेविकांच्या सवलतीत आणि मानधनात वाढ स्थानिकांना नोकऱ्यात प्राधान्य देण्यासाठी कायदा शिक्षणाच्या दर्जात स्धारणा हे म्ददे या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात आहेत नोकदार महिलांसाठी शहरी तसंच निमशहरी भागात होस्टेलची उभारणी बेरोजगारांसाठी फेलोशिप अशाही योजना या किमान समान कार्यक्रमात आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे जयंत पाटील नबाब मलिक आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं

या कायद्यात सुधारणांसह लोकसभेत मंजूरी देण्यात आली होती चिट फंड क्षेत्राच्या निकोप वाढीसाठी आणि लोकांना मोठ्या निधीसाठी स्लभता असावी म्हणून यात स्धारणा करण्यात आल्या आहेत

विधेयकावरच्या चर्चेदरम्यान अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की छोट्या ग्रंतवणूकदारांच्या आणि सामान्य जनतेच्या हितासाठी सरकारने आवश्यक त्या इतर स्धारणाही या विधयेकात केल्या आहेत

विधेयकान्सार ई सिगारेट्सच्या उत्पादन व्यापार ने आण साठा तसंच जाहीरातींवर बंदी घालण्यात येणार आहे ई सिगारेट्सचा कसलाही व्यवहार करणा या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील अशा प्रकारचा गुन्हा दुस यांदा केल्यास तीन वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल ई सिंगारेट्सचा साठा केल्यासही तो शिक्षापात्र ग्न्हा ठरणार आहे नथ्राम गोडसे संदर्भातलं वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपानं खासदार प्रज्ञा ठाकूर यांना संसदीय समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास मनाई केली आहे तसच संरक्षण विभागाच्या सल्लागार समितीवरूनही त्यांना हटवण्यात आलं आहे दरम्यान काँग्रेसनं भाजपवर हल्ला करत ठाकूर यांचं वक्तव्य भाजपा आणि संघाची मूळ शिकवण दर्शवतं असा आरोप केला आहे वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना ठाकर म्हणाल्या की काल लोकसभेत आपण थोर स्वातंत्र्यवीर उधम सिंगांच्या अपमाना बददल वक्तव्य केलं होतं ठाकूर यांचं वक्तव्य सभापतींनी कामकाजातून काढलं आहे

केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली

दिल्ली सरकारच्या अंतर्गत असलेल्या शाळांसाठी ही शुल्कवाढ बाराशे रुपये इतकी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

हप्रिसन यांनी सर्वांचे आभार मानले मारिघेला या चित्रपटासाठी स्यू जॉर्ज यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा प्रस्कार मिळाला जल्लीकट्टू या सिनेमासाठी लिजो पेलिसार्री यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रस्कार दिला गेला ज्य्रींचा विशेष प्रस्कार बलून या सिनेमासाठी दिला गेला अभिषेक शाह यांच्या राष्ट्रीय प्रस्कार प्राप्त हेलारू या सिनेमालाही विशेष प्रस्कारानं गौरवण्यात आलं स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फ्ले यांच्या प्ण्यतिथीनिमितानं आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं औरंगाबाद इथं विविध संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली जालना नगरपालिकेत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी महात्मा फ्ले यांच्या पूर्णाकृती पृतळ्यास पृष्पहार अपर्ण करुन अभिवादन केलं नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचा यांसह सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवर यावेळी उपस्थित होते लातूर ताल्क्यातील शेतक यांना पीकविम्याची अंदाजित रक्कम अजून मिळाली नसल्याने आम आदमी पार्टीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

परभणी जिल्ह्यातील झरी येथील प्रयोगशील शेतकरी मेघा देशम्ख यांना महाऍग्रोचा सहावा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा मानाचा जवाहर गांधी शेतकरी सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाल्याचं पुणे वेधशाळेनं कळवलं आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील